तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडाऱ्याजवळील मकरघोकडा इथं उमारण्यात येणार नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आणखी एक महिना वाढवण्यात आला

या अभियानात इम्रोचं वैज्ञानिक चंद्राच्या दक्षिण ध्रवाचा अभ्यास करणार आहे चंद्रावरील खनिजसाठा तिथल्या मातीमधील घटक आणि रसायन दक्षिण घ्रवानजिक पाण्याचा गोष आणि अभ्यास या मोहिमेत होईल असं इम्रोचे अध्यब डॉ

सीवन यांनी सांगितलं दरम्यान चंद्रयान दोन च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल रा ट्रपती रामनाय कोविंद उपरा ट्रपती एम वेकव्या नायडू पंतप्रषान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक आणि देशवासियांचं अभिनंदन केलं आहे रा ट्रीय लोकशाही आघाडी सरकार समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी कोणतीच कमतरता ठेवत नसलयाचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

रालोआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सुधारणा कल्याण आणि न्याय संदर्भात कामकाजास गती आल्याचं ते म्हणाले

रस्ते रेल्वे आणि क्रीडा क्षेत्रात क्रोट्यावर्षीची गुंतवणूक करण्यास सरकारनं मंजुरी दिल्याचंदी त्यांनी यावेळी सांगितलं सरकारनी केलेल्या सुधारणा आणि निश्वयामुळं सार्वजनिक क्षेत्रातील कँकांच्या एनपीए अंतर्गत नुकसानित मागील व ांच्या तुलनेत घट झाली असल्याची लेखी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसमेत दिली

गुजरात राज्याचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज पथ घेतली

तसंच मंगळवेढा इथल्या जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यंदा नागपूरकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे स्थानिक प्रशासनातर्फे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला होता भवि यात पाण्याची तरतूद आणि हवामानाचा अंदाज पाहता हा निर्णय आणखी एक महिन्यापर्यंत क्रायम ठेवण्यात येणार आहे यावद्दल आकाशवाणीशी बोलताना नागपूरच्या महापौर नंदा जिच्कार यांनी संगितलं की

पेंच तोतलाडोह दोन्ही ठिकाणी पाण्याची लेव्हल्स खाली गेल्यामुळं आतापर्यंत जी लोकांना सक्य होती त्याप्रमाणात पाणी पुरवू क्रित नाही आज जर आपण एक दिवसाआड पाणी केलं नाही तर पुढं अश्री वेळ येऊ क्रित क्री आपल्याला वाकीच्या ाहरांमध्ये आपण बषतो की आठवडचातून एकदा पाणी मिळते त्यामुळे आपण एक प्रिकॉशनम्हणून हे चालू ठेवलं आहे मला असं वाटते की नागरिकांनी त्याला सपोर्ट केलं पाहिजे नागपूर हराच्या सोयीसुविषा आणि गरजा लक्षात वेवून ाश्वत वाहतूकुीचे पर्याय निर्माण करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिव्कार यांनी नागपूर महानगरपालिका आणि युरोपियन युनियनए अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेडर यांच्या संयुक्त विद्यमानं मोबिलाइज यूवर सिटी या कार्यशाळेच्या उद्याटनप्रसंगी केलं महापौर पुढं म्हणात्या की नागपूर हराच्या विकासाच्या दूरें टने महानगरपालिकेच्या वतीनं अनेक कार्म सुरू आहेत

अंगणवाड्यांवर पूर्व प्रायमिक शिबणबरोबरच मुलांचं पो ाण गरोदर माता आणि किशोरवयीन मुलींचं पो ाण या कामांची जबाबदारी आहे आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून इमारतींमध्ये दुस्स्ती करणं विविष उपक्रम यशस्वीरित्या राबवणं मुलांसाठी खेळणी स्वच्छ स्वयंपाकगृह आणि इतर प्रबोषनात्मक कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला

राज्यात रेशीम उद्योगाचा विकास होण्याकरिता रेशीम संचालनालयाव्दारे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात रेशीम उद्योग हा शेतीसाठी उत्तम जोडधंदा आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी त्तीची लागवड करुन वाढीव उत्पादनाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करावीर असं आवाहन रेशीम संचालनालयाच्या संचालिका भाग्यश्री बानाईत यांनी अमरावती इथं केलं अमरावती जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या राज्यात तृती लागवडीचं क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणर कार्यशाळार मेळावेर चर्चासत्र आणि बागेस प्रत्यक्ष भैटींच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे सिल्क समग्र आणि मनरेगा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुती लागवडऱ साहित्य खरेदीऱ किटक संगोपनासाठी अनुदान दिले जाते

वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवस्तरांमुळं सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांना आळा षालण्यासाठी तपासयंत्रणाही डिजिटल होणं आवश्यक असल्पाचं प्रतिपादन सायबर विभागाचे विशे पोलीस महानिरीबक व्रिजेश्व सिंग यांनी केलं आहे राज्य पोलीसांचा सायबर विभाग या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सण्ज असून सायबर गुन्ह्यांच्या तपासात राज्य अप्रेसर असल्याची माहितीकी त्यांनी दिली राज्य सायबर विभागाच्या वतीनं राज्यातील सायबर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि महिला आणि बालकांसंबंधीच्या सायबर गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या एका कार्यशाळेत विशे ा पोलीस महानिरीक्षक सिंग बोलत होते मुंबईतल्या बांदा पश्चिम भागातील टेलिफोन निगम लिमिटेडच्या इमारतीस आज दुपारी सव्वातीन वाजता आग लागली

इमारतीच्या चौथ्या माळ्यावर ही आग लागली असून अग्निश्वमन दलाचे चौदा आगीचे बंब घटनास्यळी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत